राज्याचा अर्थसंकल्प हा एकांगी तसेच प्रादेशिक दृष्ट्या असमतोल आहे अशी विरोधी पक्षनेत्यांची टीका काँग्रेसचे माजी नेते ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश कोरोना विषाणू प्रादूर्भावाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

माजी केंद्रीय मंत्री पवार यांनी आज विधानभवन संकूलात अर्ज भरला तेव्हा त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी भाजपकडून रामदास आठवले आणि उदयन राजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झाली आहे आठवले उद्या सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत रामदास आठवले अर्ज भरताना त्यांच्या समवेत भाजपनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत राज्यसभेच्या नऊ जागांसाठी भाजपने उमेदवार यादी जाहीर केली आहे त्यानुसार नुकतेच भाजपमध्येप्रवेश केलेले ज्योतिरादित्य शिंदे यांना मध्यप्रदेशातून उमेदवारी दिली आहे

केंद्रीय मंत्री रामदास आठवले काँप्रेसचे हुसेन दलवाई शिवसेनेचे राजकूमार धूत भाजपचे अमर साबळे

राज्याच्या अर्थसंकल्पावर आज विधानसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी चर्चेला सुरवात केली अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला राज्याचा अर्थसंकल्प हा एकांगी तसेच प्रादेशिक असमतोल अर्थसंकल्प आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली राज्यात विदर्भ मराठवाडा हा मागास भाग आहे

औरंगाबादचे क्रिडा विद्यापीठ पुण्याला नेले

पण अर्थसंकल्प मांडताना त्यांचा रोखठोकपणा कूठेही दिसला नाही अशी खोचक टिकाही त्यांनी केली सरकारने सत्तेत येण्यापूर्वी जाहिर केलेल्या जाहिरनाम्यामंध्ये कोणाच्या खिशातले काहीच काढणार नाही असे वचन दिले होते

याकडे त्यांनी लक्ष वेधलं अर्थसंकल्पातील अनेक योजना या केंद्राच्या असून आपण दिलेली आश्वासन पूर्ण करता येत नाही हे लक्षात आल्यानंतर आता केंद्राकडून पैसे आले नाही अर्थव्यवस्था ठिक नाही असे सरकार सांगत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला ग्रामपंचायत सदस्यांना निवडणुकीनंतर एका वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा देणारं विधेयक आज विधानसभेनं एकमतानं मंजूर झालं ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं की ग्रामपंचायत निवडणुकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत अर्ज भरतानाच जात वैधता प्रमाणपत्र सादर करावं लागतं मात्र निवडणूक जिंकल्यास वर्षभरात जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याची मुभा उमेदवाराला राहील दरम्यान जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यानं आपल्याकडून दीड कोटी रुपयांची लाच मागितली असा आरोप शिवसेना सदस्य संजय रायमुलकर यांनी केला त्या संबंधित आधिकाऱ्याला त्वरित निलंबित केलं जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं काँप्रेसचे माजी वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांचं स्वागत केलं शिंदे यांनी काल काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता शिंदे हे पक्षात मुख्यप्रवाहातले नेते म्हणून काम करतील असं नड्डा यांनी सांगितलं यावेळी शिंदे म्हणाले की देशाचं भविष्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातात सुरक्षित आहे आणित्यांच्या नेतत्वाखाली काम करण्यास आपण उत्सुक आहोत मध्य प्रदेशात झालेल्या मोठया राजकीय भकंपाचे पडसाद महाराष्ट्रातसुद्धा उमटतीलअशी प्रतिक्रिया केंद्रियमंत्री रामदास आठवले यांनी दिली महाराष्ट्रातही सत्तेसाठी काँग्रेसने शिवसेनेबरोबर जाण्याची चूक केली त्याचा परिणाम त्यांना मध्यप्रदेशमध्ये भोगावा लागत आहेअसं आठवले म्हणाले परभणी जिल्ह्यातल्या सर्व बांधकाम कामगारांनी कामगार कायद्याअंतर्गत नोंदणी केली आहे

ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे याविरोधात बहूजन मुक्ती पार्टीनं सरकारकडे योजना सुरू ठेवावी अशी मागणी केली आहे

कोरोना संसर्गाच्या प्रादूर्भावाबत उपययोजनांचा आढावा मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज एका बैठकीत घेतला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयी सांगितलं

नोव्हेल कोरोना व्हायरसपासून बचावासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय वारंवार करत आहे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं जर तुम्हाला खोकला आणि ताप असेल तर तिरांशी संपर्क टाळावा हात धूतल्याशिवाय डोळे नाक आणि तोंड यांना स्पर्श करु नये सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका

कोरोना विषाणूचा संसर्ग वादू नये यासाठी जिल्हाधिकारी एम

सिंह यांनी यवतमाळ शहर आणि जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे

कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे वाशिम जिल्ह्यातल्या कुक्कुटपालन व्यावसायिकांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं असून सरकारनं त्यांना आर्थिक भरपाई द्यावी आणि सोशल मीडियामध्ये अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांनी याबाबतचं निवेदन सादर केलं महाराष्ट्र सरकारनं आज आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या यानुसार ग्रामविकास उपसचिव अरिबम शर्मा यांची हिंगोली जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली केली आहे अश्विन मुद्गल यांना सिडकोच्या रिक्त असलेल्या सहव्यवस्थापकपदी पाठवलं आहे

शिवशंकर यांना महाराष्ट्र वखार महामंडळाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकदी सुनील चव्हाण यांची महावितरण सहव्यवस्थापकपदी ब्रेता सिंघल यांची महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटी प्रकल्प संचालकपदी नयना गुंडे यांची पुणे खिल्या यशदाच्या उपमहासंचालकपदी आर एस जगताप यांची औरंगाबाद क्रे विक्रीकर सहआयुक्त म्हणून तर ए गुल्हाणे यांची नवी मुंबईत जलस्वराज प्रकल्प संचालकपदी बदली करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध दाजीपूर अभयारण्यात आज दुपारी वणव्यामुळे आग लागली

धुळवडीच्या दिवशी वर्धा तालुक्यात वादळानं शेतीचं मोठं नुकसान केलं आहे

मध्य महाराष्ट्राच्या काही भागात काल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली तर विदर्भाच्या काही भागात किंचीत घट झाली राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान सोलापूर धिं नोंदवलं गेलं